अहमदाबाद हैदराबाद आणि पुणे इथं प्रामुख्यानं या लसींवर शोधकार्य सुरु असून मोदी यांनी तिथल्या प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञांसोबत चर्चा केलि पुण्यातल्या सिरम इन्स्टीट्यूटला पंतप्रधानांनी दिलेल्या भेटीबाबतचा हा वृत्तांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोरोना प्रतिबंधक कोविशील्ड लसीच उत्पादन करणाऱ्या पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन पाहणी केली सायंकाळी पावणेपाच च्या सुमारास मोदी यांचं विशेष हेलिकॉप्टरने सिरम मध्ये आगमन झालं त्यानंतर त्यांनी सिरम मधील लस उत्पादन प्रकल्पाला भेट देऊन उत्पादन प्रक्रियेचा आढावा घेतला संस्थेतील शास्त्रद्न्य आणि अन्य अधिकाऱ्यांशीही त्यांनी चर्चा केली यावेळी लस उत्पादन क्षेत्रातील आतापर्यंतची प्रगती आणि भविष्यातील योजनांबद्दल शास्त्रज्ञांनी मोदी याना माहिती दिली सुमारे तासभर मोदी यांनी सिरम इन्स्टिट्यूटमध्ये व्यतीत करून वैज्ञानिक आणि अधिकाऱ्यांचेही कौतुक केलं कोरोना प्रतिबंधक लसीच्या देशभरातील तीन प्रमुख शहरातील प्रकल्पाना आज पंतप्रधानांनी भेट देऊन त्यांचा उत्साह वाढवल्यामुळं कोरोना मुक्तीच्या दिशेनं भारताच्या सुरु असलेल्या वाटचालीतील आजचा दिवस त्याअर्थाने सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असाच ठरला आहे

पुण्यात येण्यापूर्वी पंतप्रधानांनी अहमदाबाद इथल्या झायडस बायोटेक पार्कमधील झायडस कॅडिला औषध कंपनीच्या लस विकास सुविधेला मोदी यांनी भेट देऊन तिथले वैज्ञानिक आणि लस विकासक यांच्यासोबत लसीचा विकास तिच्या चाचण्या आणि अंतिम उत्पादनाच्या वितरणाबाबत चर्चा केली अहमदाबाद भेटीनंतर पंतप्रधानांनी हैदराबादलगतच्या शामिरपेट इथल्या जिनोम वॅलीमधील भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड इथं भेट देऊन तिथं सुरु असलेल्या लस संशोधनाबाबत शास्त्रज्ञांसोबत चर्चा केली इथं कोवॅक्सिन नावाची लस विकसित होत असून मोदी यांनी तिथल्या वैज्ञानिकांसोबत लसीच्या आतापर्यंतच्या संशोधनाची माहिती घेऊन प्रयोगशाळेची पाहणी केली

समाज माध्यमावर आयोजित एका व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या कोरोना दिल्ली कोरोनाच्या वाढत्या प्रादु्भावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने राजधानी दिल्लीत अत्यावश्यक सेवेत न येणाऱ्या सेवा क्षेत्रांत काम करणाऱ्यांना घरून काम करण्याचे आदेश दिले आहेत

दिल्लीचे मुख्य सचिव विजय देव यांनी दिलेल्या माहितीनुसार शासकीय अधिकारी स्वायत्त संस्था सार्वजनिक क्षेत्रातील संस्था नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी पूर्ण क्षमतेनं उपस्थित राहावं आणि अन्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आवश्यकतेसुसार कर्तव्ये बाजावावीत असे निर्देश दिले आहेत

आकाशवाणी तसंच द्रदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून या कार्यक्रमाचं प्रक्षेपण करण्यात येईल तसंच हा कार्यक्रम आपण न्यूज ओन ए आय आर या एप वर देखील ऐकू शकता हिंदीतून झालेल्या प्रसारणा नंतर लगेचच या कार्यक्रमाचं सर्व प्रादेशिक भाषांमधून प्रसारण करण्यात येईल

जम्मू काश्मीर जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील काही भागात काल जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुका पार पडल्या सध्या सुरु असलेला कोरोना संसर्ग तसंच कडाक्याच्या थंडीतही नागरिकांनी बाहेर पड्न मोठ्या प्रमाणवर मतदान केलं

आत्मनिर्भर भारत सामर्थ्य समानता समन्याय आणि परस्पर सहकार्य या मूल्यांची कास धरून भारताने आपली क्षितिजे व्यापक करत जगाशी समायोजन साधावं जगभरातून उतमोत्तम ज्ञान संपादन करावं तंत्रज्ञान कौशल्ये शिक्षण आरोग्य या क्षेत्रांत स्वयंपूर्ण व्हावं असा अर्थ आत्मनिर्भर भारत या संकल्पनेत अभिप्रेत आहे असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केलं आहे एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते जयशंकर हिंदी महासागरातील सेशेल्स हा दोन द्वीपसमूहांचा देश शेजारी प्रथम आणि सुरक्षा आणि विकास या दूष्टीकोनातून भारतासाठी खास आहे असा आश्वस्त संदेश केंद्रीय परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी सेशेल्सचे राष्ट्रपती वैवेल रामकालावन यांना ट्विटरच्या माध्यमातून दिला आहे दोन दिवसाच्या सेशेल्स दौऱ्यावरून जयशंकर काल मायदेशी परतले दौऱ्यादरम्यान जयशंकर यांनी सेशेल्सच्या राष्ट्रपतींसोबत विकास सहकार्य सुरक्षा आदी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली

दिघे यांनी जारी केलेल्या नोटिशीत म्हंटल आहे त्याचप्रमाणे विभागीय आणि एक सदस्यीय खंडपिठांचे दोन गट एक दिवसाआड चार तास प्रत्यक्ष सुनावणी करू शकतील असंही या नोटिशीत म्हंटल आहे

ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते राज्याची विकासाची गती मंदावली असून कोरोन संसर्ग रोखण्यातही सरकार अपयशी ठरल्याचं फडणवीस पुढे म्हणाले मुंबई महापालिका ब्रहन्मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार शहरात होणाऱ्या जलजन्य आजारांमध्ये या वर्षी घट झाली आहे

अवैध धर्मांतरण उत्तर प्रदेश राज्यातील अवैध धर्मांतरण थांबावं तसंच अशा प्रकारच्या कृत्यांना आळा बसावा या उद्देशाने मांडण्यात आलेल्या उत्तर प्रदेश अवैध धर्मांतरण प्रतिबंधक अध्यादेशाला राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी काल मान्यता दिली आणि तसा अध्यादेश जारी करण्यात आला

सैनिक जखमी छत्तीसगढमध्ये बस्तर भागात माओवाद्यांनी काल संध्याकाळी केलेल्या एका स्फोटात दहा सैनिक जखमी झाले सुकमा जिल्ह्यातील ताडमेटला भागात केंद्रीय राखीव पोलिस दलाची कोब्रा बटालियनची एक तुकडी गस्त घालत असताना ही घटना घडली यातील सहाय्यक कमाडंटसह चार जखमी जवानांची प्रकृती गंभीर असल्याचं समजतं

आकाशवाणीवरून सामन्याचं धावत वर्णन करण्यात येत आहे तीन सामन्यांच्या या मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियानं जिंकला आहे हवामान दक्षिण अंदमान समुद्र आणि लगतच्या दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा एक पट्टा तयार झाला आहे

स्टेला यांनी आकाशवाणीला सांगितलं आंध्रच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मागील तीन दिवसांपासून साधारण ते जोरदार पाऊस पडत आहे याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार